या उद्योगांमधल्या निर्गुतवणुकीतून मिळणाऱ्या निधीचा वापर सामाजिक क्षेत्राला अर्थसहाय्य करण्यासाठी आणि सरकारच्या लोककल्याणकारी विकास कार्यक्रमांसाठी केला जाणार आहे

मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली

खाजगीकरणापूर्वी आसाममधल्या नुमालीगड रिफायनरीला बीपीसीएलमधून वेगळं केलं जाईल आणि ती दुसऱ्या उपक्रमाला दिली जाईल असं त्यांनी सांगितलं

तसंच निवडक सार्वजनिक उपक्रमांमधलं व्यवस्थापन नियंत्रण स्वतःकडे कायम राखून त्यातली भागीदारी कमी करायलाही मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली आहे लेह िक्रि आयुष मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून सोवा रिग्पा राष्ट्रीय संस्था स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे

या संस्थेच्या उभारणीच्या टप्प्यापासूनच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी संचालकाच्या पदाची निर्मिती करायलाही मंजुरी देण्यात आली लडाखची केंद्रशासित प्रदेश म्हणू निर्मिती झाल्यावर लडाखच्या स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सोवा रिग्पा औषध प्रणालीचा प्रसार करण्यासाठी सोवा रिग्पा राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय सरकारनं घेतला घेतला होता या संस्थेच्या उभारणीमुळे भारतीय उपखंडात सोवा रिग्पाचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल केवळ भारतातल्याच नव्हे तर तिर देशातल्या विद्यार्थ्यांनाही या औषध प्रणालीचं शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल सोवा रिग्पा ही देशात हिमालयाच्या पड्यातली पारंपरिक वैद्यकीय प्रणाली असून सिक्किम अरुणाचल प्रदेश पश्विम बंगालमध्ये दार्जिलिंग हिमाचल प्रदेश लडाखचा केंद्रशासित प्रदेश या भागात आणि आता संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे

जहाज पुनर्प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या घातक साहित्यांच्या वापरावर या विधेयकामुळे निर्बंध येणार आहेत हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर नवीन जहाजांसाठी देखील तो लागू केला जाईल

युद्धनौका आणि सरकारी व्यावसायिक जहाजांना हा कायदा लागू असणार नाही महालेखापरीक्षक आणि उपमहालेखापरीक्षकांच्या परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले विचार व्यक्त करणार आहेत ते देशभरातल्या महालेखापरीक्षक आणि उपमहालेखापरीक्षकानां संबोधित करणार असून त्यापूर्वी नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या कार्यालयाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत लेखापरीक्षणाचं परिवर्तन आणि डिजिटल विश्वात हमी असा या परिषदेचा विषय आहे लोकसभेत प्रश्रोत्तराचा तास स्थगित करून निवडणूक रोखे मुद्यावर चर्चा घेण्याधी काँग्रेस खासदारांची मागणी आज सभापती ओम बिर्ला यांनी फेटाळली या मुद्यावर चर्चा करण्याची निकड वाटल्यानं स्थगन प्रस्तावाची विनंती करण्यात आली होती असं काँप्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं या संदर्भात त्यांनी संयुक्त प्रोगामी आघाडी सरकारघ्या काळात भाजपानं केलेल्या निर्दशनांघा दाखला दिला मात्र त्यावेळी कॅगघा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या आधारे भाजपानं विरोध केला होता असं संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं यावेळी काँप्रेस सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू राहिला

या सुवर्णमहोत्सवी श्र्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक तारे तारकांनी हजेरी लावली माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या महोत्सवायं उद्घाटन केलं चित्रपट उद्योगाच्या विविध गरजांसाठी सरकारनं एकखिडकी पद्धत सुरु केली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं दृष्टी बाधितांसाठी अधिक चित्रपट काढावे असं आवाहन त्यांनी निर्मात्यांना केलं या झगमगत्या सोहळ्यात सुपरस्टार रजनीकांत यांना ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव विशेष गौरव पुरस्कार जावडेकर यांनी प्रदान केला प्रसिद्ध फ्रेंच चित्रपट अभिनेत्री जावेल हुपर्त यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं गोव्यामध्ये पणजी श्वे कालपासून सुरु झालेल्या सुवर्णमहोत्सवी श्वेफी चित्रपट सोहळ्यात आज माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी तिथल्या कला दालनात क्फी अॅट फिफ्टी या संवादकारक डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटन केलं क्फीमधलं हे प्रदर्शन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेलं अभ्यागतांना संवादाची सोय असलेलं मल्टिमीडिया प्रदर्शन मानलं जात आहे या प्रदर्शनामुळे चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंची माहिती सहजपणे मिळवणं श्रोत्यांना शक्य होईल आणि तरुण आणि ज्येष्ठांना सारख्याच प्रमाणात त्याचा फायदा होईल असं खरे यांनी या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर वार्ताहरांना सांगितलं

काँग्रेस कार्य समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची काल बैठक झाली त्यानंतर आज काँग्रेस कायसमितीची बैठक झाली काँप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काल राष्ट्रवादी काँप्रेससोबत झालेल्या बातधितीसंदर्भात चर्चा करण्यात आली

वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आज संध्याकाळी आणखी एक बैठक होणार आहे त्यानंतर शिवसेनेसोबत अंतिम टप्प्यातली बैठक उद्या मुंबईत होईल या बैठकीनंतर सरकार स्थापनेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता सूत्रांची वर्तवली आहे राष्ट्रपतीपदावरच्या व्यक्तीला मिळणाऱ्या न्यायिक संरक्षणामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांची एका न्यायालयीन प्रकरणातून मुकता झाली आहे गोताबाया राजपक्षे संरक्षण सचिव असताना डी ए राजपक्षे संग्रहालयाच्या उभारणीच्या निधीचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता राजपक्षे यांचा पासपोर्टही परत करावा असे आदेश न्यायालयानं दिले आहेत महत्वाच्या व्यक्तींशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी गेल्या वर्षी विशेष उच्च न्यायालयांची स्थापना केली होती दरम्यान आज सकाळी राष्ट्रपर्तींनी सहा नव्या राज्यपालांना शपथ दिली पूर्वी पदावर असलेल्या राज्यपालांना पायउतार होण्याचे निर्देश अध्यक्षीय सचिवालयानं जारी केल्यावर नव्या राज्यपालांची नियुक्ती झाली चीनमध्ये सुरु असलेल्या आयएसएस विश्वघषक फायनल स्पर्धेत आज भारताच्या मनू भाकर आणि ईलावेनील वलारिक्न यांनी सुवर्णपदकं पटकावलं

तर महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात ईलावेनीलनं सुवर्णपदक पटकावलं गवांगजू कोरिया बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या किंदबी श्रीकांतचा सामना जपानच्या कांटा सुनेमायाबरोबर तर समीर वर्माचा सामना कोरियाच्या किम डोंगहूनबरोबर आज होणार आहे